भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्त मंत्री अरूण जेटली यांच्या पार्थिंव देहावर आज नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर संपूर्ण शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले जेटली यांचे पुत्र रोहन यांनी अंत्यसंस्कार केले याप्रसंगी अनेक राजकीय नेते महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री पक्ष कार्यकर्ते इत्यादि उपस्थित होते तत्पूर्वी जेटली यांचा पार्थिव देह भाजपा मुख्यालयात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरुन आपल्या मन की बात या कार्यक्रमातून विविध अभियानांची घोषणा केली आणि या अभियानांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन केलं

कुपोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी नाशिकमध्ये अंगणवाडी सेविका राबवत असलेल्या मूठभर धान्य या आंदोलनाचा दाखला पंतप्रधानांनी दिला जन्माष्टमीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वातील विविध सद्ग्रणांचे दाखले त्यांनी दिले

यामध्ये पुणे जिल्ह्यासह पालघर ठाणे रायगड नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड अमरावती यवतमाळ नाशिक नंद्रबार जळगाव धुळे आणि अहमदनगर या सोळा जिल्ह्यांमध्ये ही महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहेत

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या लेखी प्रश्नोतरात कॉग्रेसचे नगरसेवक रफिक शेख यांनी ही माहिती विचारली होती त्यातून ही आकडेवारी पुढे आली आहे

या निविदांमधील अटी आणि शर्ती विशिष्ट ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून टाकण्यात आल्या आहेत

त्यामुळे पालिकचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे त्यासाठी सुशोभित खांबांच्या वाढीव दराच्या निविदा प्रकिया थांबवावी असा आदेश शहर सुधारणा समितीने दिलेआहेत यापूढील काळात धरणातील पाणी साठा लक्षात घेऊनच पाण्याचं वाटप केलं जाईल असा शासन निर्णय जलसंपदा विभागातर्फे नुकताच जारी करण्यात आला आहे त्यामुळं आता कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था अथवा औद्योगिक वसाहत आपल्या वापरापेक्षा जास्त पाण्याची मागणी करू शकणार नाही पाण्याच्या वापर न्याय्य पद्धतीनं व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यातील बहुतेक धरणे सध्या भरलेली असली तरी उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी हे निर्बंध लादले गेले आहेत